मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात प्रचार सभा घेणार आहेत धुळे जिल्ह्यातल्या नेर आणि शिरपूर इथल्या सभांना संबोधित करून मुख्यमंत्री शहादा इथं महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात प्रचार सभा घेणार आहेत शिरपूर इथल्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेल्या गळतीवर भाष्य केलं दरम्यान शहादा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे काँप्रेस महाआघाडीच्या जागावाटपात नंदरबार जिल्ह्यातले चारही मतदारसंघ कॉंग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जात आहे आज साक्री तसंच नाशिक जिल्ह्यात सटाणा आणि चांदवड इथं मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत

चाभरेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे हदगाव आणि शेजारच्या मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकड्रन वर्तवला जात आहेत दरम्यान नांदेड जिल्ह्यात भोकर विधानसभा मतदार संघात कालपासून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे मागील दोन दिवसापासून भोकर शहर आणि गावागावात भेटी देऊन महाय्तीचे उमेदवार बाप्साहेब गोरठेकर यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांनीही भोकर शहरात मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहेत भोकर मतदार संघात काँग्रेस भाजपा बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सामना रंगतदार होणार आहे

ते कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी इथं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलत होते

या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संजय पाटील घाटणेकर यांना उमेदवारी दिली त्यांनी अर्जही दाखल केला त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाने दिला मात्र तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही या पार्श्वभूमीवर आज अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं राष्टवादी काँप्रेसने जाहीर केलं आहे

यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर प्रवक्ते डॉ

शिवानंद भानुसे यांनी सांगितलं

एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गबने यांनी ही माहिती दिली

गांधीनगर परिसरात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि रुद्रनाद या तोफ संग्रहालयाचं उद्घाटन उद्घा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे

तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहीलं होतं